मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर काल मध्यरात्रीपर्यंत शहरातील गणेश मोठ्या गणेश मंडळांची मिरवणूक सुरु होती

टिळक क्मठेकर लक्ष्मी आणि केळकर रस्त्यांवर या मिरवणका सुरु होत्या आज सकाळच्या सत्रात अलका चौकात मंडळांची मोठी गर्दी झाली होती ध्वनिक्षेपक वाजवण्यावर निर्बंध असल्याने मिरवण्का वेगाने प्रढे सरकल्या तेथून खंडोजी बाबा चौकमार्गे मंडळांचे रथ डेक्कन येथील घाटांवर पोचले त्यामुळे सकाळी दहाच्या सुमारासच अलका चौक मोकळा झाला होता

महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या पुरषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतीम फेरीसाठी नऊ संघांची निवड करण्यात आली आहे उद्या आणि परवा स्पर्धेची अंतीम फेरी पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली विद्यार्थी लेखकांची संख्या वाढत असली तरी नाटक हे नाटक न राहता सिनेमा आणि द्ररचित्रवाणीच्या तांत्रिकतेकडे जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली साउंड बाइट ठाकूरदेसाई दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी परिक्षकांनी तक्रार केलेली आहे की मुलांना ही नाट्यस्पर्धा आहे याचा कुठेतरी विसर पडल्यासारखा वाटतोय आणि या एकांकिका अधिकाधिक तांत्रिक कृतींच्या आहारी चालल्या आहेत

वारंवार यासाठी मुलांना परिक्षक सांगतायत नाटक संहितेपासून प्रयोगापर्यंत कसं उभ राहणार नाटक म्हणून काय विचार केली पाहीजे पण तरीसुद्धा अजुनही मुलांचा ओढा हा तांत्रिक अंगाकडे जास्त होताना दिसतोय आणि याचा कलोपासक म्हणून आम्हाला जास्त गांभीर्याने विचार करावा लागणार आहे पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टीचिंग या मोहिमेअंतर्गत मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं पुण्यात विद्यापीठ सुशासन धोरणे आणि व्यवहार या विषयावर दोन दिवसांचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे शिक्षणतज्ज्ञ डॉ अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते आज चर्चासत्राचं उद्घाटन झालं क्रीडावृत्त सिक्स अ साईड फुटबॉल स्पर्धेंत मुलींच्या गटात अनंतराव पवार प्रशाला आणि मातोश्री प्रशाला या संघांनी आज अंतिम फेरीत धडक मारली उद्या आणि परवा मुकुंदनगरमधल्या चंद्रशेखर आगाशे मैदानावर राज्यस्तरीय मिनि फुटबॉल स्पर्धा होणार आहे हवामान प्णे आणि परिसरात आज संध्याकाळी हलका पाऊस झाला

नमस्कार